राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे आज सकाळी साडेआठ वाजता बंद झाले सध्या धरणातून चौदाशे क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे

पाण्याचे टैंकर रुग्णवाहिका पेट्रोल डिझेल गस्त्री टैंकर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारी अनेक वाहन कोल्हापूर शहराच्या दिशेनं रवाना झाली आहेत दरम्यान पुरामुळे गेल्या अनेक दिवसांपासून ठप्प झालेला पुणे बंगळुरु महामार्गावरचा सांगली फाटा ते तावडे हॉटेल दरम्यानचा रस्ता आज सकाळी तातडीच्या वस्तू वाहतुकीसाठी खुला करण्यात आला या मार्गावरून पेट्रोल डिझेल गस्त सिलेंडर औषधं तसंच भाजीपाल्याची वाहतूक सुरू करण्यात आली आहे पुरामुळे सांगली जिल्ह्यातल्या बाजारपेठांचं मोठं नुकसान झालं आहे गेला आठवडाभर मुख्य बाजारपेठेसह असंख्य दकानं पाण्याखाली गेली आहेत विक्रीसाठी आलेल्या कोट्यवधी रुपयांच्या शेतमालाचंही नुकसान झालं आहे सांगली कोल्हापूर कर्नाटक आणि दक्षिण भारताला जोडणारी रेल्वे आणि रस्ते वाहतूक अजूनही विस्कळीत आहे

पुरानं बाधित घरात राहणारं कुटुंब या मदतीसाठी पात्र असेल तसंच ज्यांच्या घरांची पडझड झाली आहे अशांना अर्थसहाय्य दिलं जाईल अशी माहिती सांगलीचे जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी वार्ताहरांशी बोलताना दिली सातारा जिल्ह्यातल्या अनेक भागांत पावसाचा जोर कमी झाला आहे नदीची पाणी पातळीही कमी झाली आहे जळगाव जिल्ह्यातल्या धरण परिसरात सतत होत असलेल्या पावसामुळे धरणांच्या पाणी पातळीत चांगली वाढ झाली आहे

पुणे जिल्ह्यातल्या भामा आसखेड धरण परिसरात पावसाचं प्रमाण कमी झाल्यानं धरणातून भामा नदीपात्रतल्या विसर्ग कमी केला आहे

ठाणे मुंबई नवी मुंबई पालघर रायगड सिंधुदुर्ग गडचिरोली अकोला अहमदनगर जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला आहे मात्र काही ठिकाणी हलक्या स्वरुपात पाऊस सुरू आहे जालना हिंगोली जिल्ह्यात पावसाचं कोणतंही चिन्ह नाही आतापर्यंत जिल्ह्यात कमी पाऊस पडल्यानं जिल्ह्यातला शेतकरी चिंताग्रस्त आहे

ईद उल अझाचा सण देशभरात धार्मिकता आणि उत्साहानं साजरा होत आहे देशभरातल्या ईदगाह आणि मशिदींमधे ईदच्या निमित्तानं नमाज अदा करण्यात आला

राज्यपाल चे विद्यासागर राव यांनीदेखील नागरिकांना ईदनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत